नमामि गंगे मोहिमे अंतर्गत उत्तराखंडमधल्या सहा मोठ्या प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे झालं त्यावेळी ते बोलत होते गंगा नदी उगमापासून सागराला मिळेपर्यंत देशातल्या निम्म्यापेक्षा जास्त जनतेचं जीवन समृद्ध करते त्यामुळे गंगेसह तिच्या उपनद्यांची स्वच्छता आवश्यक आहे यासाठी सरकारनं पुढच्या दहा ते पंधरा वर्षांची गरज लक्षात घेऊन मलनिःसारण प्रकल्प सुरू केले आहेत असं पंतप्रधानांनी सांगितलं देशातल्या प्रत्येक घरात पिण्याचं स्वच्छ पाणी पुरवण्याची मोहीम जलशक्ती मंत्रालयानं हाती घेतली आहे दररोज सुमारे एक लाख घरांना जलजीवन मिशन अंतर्गत पेयजलासाठी नळजोड दिले जात आहेत असं मोदी यांनी सांगितलं

त्यामुळे हे मलनिःसारण प्रक्रिया प्रकल्प गंगा नदी स्वच्छ ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील

गंगा नदीवरील संस्कृती जैवविविधता आणि पुनरुज्जीवन उपक्रम दर्शवणाऱ्या गंगा अवलोकन या संग्रहालयाचं उद्घाटन तसंच जल जीवन मिशनच्या मानचिन्हाचं अनावरण आणि जल जीवन मिशन अंतर्गत ग्राम पंचायत आणि पाणी समित्यांसाठीच्या मार्गदर्शिकेचं प्रकाशन यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते झालं राजनाथ सिंह नवीन संरक्षण साहित्य खरेदी प्रक्रिया अर्थात डीएपी मेक इन इंडिया अभियानाद्वारे देशातील उद्योगांना बळ देईल असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह काल म्हणाले ही खरेदी प्रक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेला अनुसरुन होत आहे असं त्यांनी सांगितलं

हे डॉक्युमेंट सर्व संबंधितांच्या सुचना लक्षात घेऊनच तयार केलं आहे केवळ संरक्षण साहित्याचे सुटे भाग तयार करण्याऐवजी संपूर्ण संरक्षण उत्पादन तयार करण्याला प्राधान्य दिलं जाणार असल्याचं राजनाथ सिंह म्हणाले

यात भारतातील लसनिर्मिती आंतरराष्ट्रीय स्तरावरील माहिती तसंच सामान्य जनतेनं विचारलेल्या प्रश्नांना दिलेली प्रादेशिक भाषेतील उत्तर यांचा समावेश असेल

उपचार घेणाऱ्या आणि बरे होणाऱ्या रुग्ण संख्येतलं अंतर दिवसेंदिवस वाढत असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

याचा फायदा साखर कारखानदारांना होणार आहे

ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सांगितलं म्ख्यमंत्र्यांनी काल राज्यातील औरंगाबाद पुणे म्ंबई आणि नागपूर इथल्या रेस्टॉरंट व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा केली त्यानंतर ते बोलत होते कोरोनाचं संकट मोठे असून सर्वांच्या आर्थिक अडचणींची शासनाला जाणीव आहे म्हणूनच मर्यादा पाळून आणि जबाबदारीचं भान ठेवून व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले सर्व संबंधितांनी एकत्रित बसून मार्गदर्शक तत्वं अंतिम करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या

हा रोग गुजरातमधून महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या जिल्ह्यात पसरण्याची शक्यता असल्यानं पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयामार्फत या रोगासंबंधी परिपत्रक जारी करण्यात आलं आहे या रोगाने बाधित जनावरांमुळे माणसांमध्ये संक्रमण होण्याची शक्यता लक्षात घेऊन गुजरात महाराष्ट्र सीमा भागातल्या पशुपालकांना या रोगाबाबत जास्त सतर्क आणि जागरूक राहण्याचा इशारा देण्यात आला आहे जम्म् काश्मीर चकमक पाकिस्तानच्या सैनिकांनी आज पहाटे जम्मू काश्मीरमधील पूंछ जिल्हयात सीमारेषेवर गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा करत शस्त्रसंधीचा भंग केला मानकोट भागात नियंत्रण रेषेजवळ हा गोळीबार झाला सावध असलेल्या भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या गोळीबाराला तोडीस तोड उत्तर दिल्याची माहिती लष्करातर्फे देण्यात आली

गुजरात दुर्घटना गुजरातमध्ये वडोदरा शहरात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका महिलेसह तिघांचा मृत्यु झाला तर दोन जण जखमी झाले आहेत इमारतीत लावलेल्या गाड्यांचही नुकसान झालं आहे अग्नीशामक दलाकडून घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार